पावसा अभावी सध्या मराठवाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या लोक प्रतिनिधींनी समन्यायी पाणी वाटपास विरोध करू नये असं आवाहन या लोक प्रतिनिधींनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना केलं

मराठवाड्याच्या पाण्याची तूट भरून काढण्यासंदर्भात मराठवाड्यातल्या लोक प्रतिनिधींची उद्या सोमवारी औरंगाबाद इथं बैठक होणार असल्याचंही आमदार बंब यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत या सेवेचं उदघाटन केलं मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं आंग्रीया या क्रूझ अर्थात आलिशान प्रवासी जहाजाला हिरवा झेंडा दाखवल्यावनंतर हे क्रूझ गोव्याच्या दिशेनं रवाना झालं केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत ही क्रूझ सेवा सुरु झाली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद जळगाव रोडवर पालोद गावाजवळ तसंच औरंगाबाद पुणे रस्त्यावर हे आंदोलन झालं या आंदोलनामुळे काही काळ या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारूती वरदे आणि तालुकाध्यक्ष सुनिल सनासे यांनी दिली

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या निवडक पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेलंगणा विधानसभा निवडण्कीच्या प्रचारासाठी जात असतांना काही वेळाकरता ते नांदेड इथं थांबले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या काँगेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली

त्यांनी काल औरंगाबाद इथं तीन दिवसीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यान मालेचं दसरं प्रष्प गुंफलं राष्टवादाची वैचारिक लढाईया विषयावर बोलताना जयंत कुलकर्णी म्हणाले की समाजात द्वेष वाढणार नाहीत याची काळजी प्रत्यकानं घेणं गरजेचं आहे देशाच्या सार्वभौमत्वापुढे आपला धर्म भाषा जात या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी विसरण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या व्याख्यानमालेत आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा हे राफेल सच्चाई एवम् समिक्षा या विषयावर शेवटचं प्रष्प गुंफणार आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

नांदेड जिल्ह्यातल्या दष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते एकात्मिक शेतीसह दग्धव्यवसाय क्क्कट पालन मत्स्यव्यवसाय यांची एकत्रीत जोड करुन वर्षभर रोजगार आणि उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था ग्रामीण स्तरावर करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या

लातूर इथं काल रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातल्या इतर प्रकल्पातल्या पाण्याचही सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून नागरिकांनी पाणीटंचाईची काळजी करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे

यामुळे त्रास कमी झाल्याची भावना या योजनेच्या लाभार्थी संगीता साळवे यांनी व्यक्त केल्या शौचालय नसल्यामूळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते मात्र स्वच्छ भारत अभियानामुळे घरात शौचालय बांधले

प्रधानमंत्र्यांनी ही योजना आणल्यामुळे आता होणारा त्रास वाचला धन्यवाद प्रधानमंत्री अन्य एक लाभार्थी आरती वाक्रळे यांनीही आपल्या घरी शौचालय बांधून मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केलं त्या म्हणाल्या शौचालय नसल्यामुळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते मात्र आता शौचालय भारत अभियानामुळे घरात शौचालय बांधले त्यामुळे रात्री बेरात्री बाहेर न जाता घरातचं शौचास सर्वजण जातात पंतप्रधान यांनी ही योजना आपल्यामुळे आता होणारा त्रास वाचला धन्यवाद डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

अंतिम फेरीत तिची तैवानच्या ताई झू यिंग हिच्याशी लढत होईल मात्र प्रुष एकेरीत गतविजेता भारताचा किदांबी श्रीकांत आणि महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सीप्पी रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला

दिवस रात्र होणाऱ्या या मालिकेतला पहिला सामना दुपारी दीड वाजता गुवाहाटी इथं सुरु होईल दोन कसोटी सामन्यांची मालिका भारतानं याआधीच दोन शून्यनं जिंकली आहे

ही घटना काल दुपारी तीन वाजेदरम्यान घडली जखमींना जिंतूर इथं प्राथमिक उपचार करुन परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

यावेळी खासदार राजीव सातव आमदार तान्हाजी मुट्कुळे डॉ संतोष टारफे आणि रामराव वडक्ते त्यांच्या समवेत होते